ते आज कर्नाटकातल्या भाजपा शेतकरी आघाडीच्या कार्यकर्त्याशी नरेंद्र मोदी ऍप च्या माध्यमातून संवाद साधताना बोलत होते शेतकऱ्यांच्या समस्यांवर तोडगा काढून त्यांची प्रगती व्हावी यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं ते म्हणाले

सध्या ती तेलंगणा भागात कार्यरत असलेल्या मंगी दलम मध्ये उपकमांडर म्हणून कार्यरत होती राज्य शासनानं जाहीर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे गडचिरोली जिल्ह्यातले माओवादी मोठ्या संख्येनं आत्मसमर्पण करत आहेत

ब्रिर माओवाद्यांनी हिंसक मार्ग सोडून आत्मसमर्पण करावं आणि मूळ प्रवाहात परत यावं असं आवाहन पोलीस अधिक्षक सो डॉ अभिनव देशमुख यांनी केलं आहे पाणी फाउंडेशनच्या कामामुळे संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळमुक्त होण्याचं स्वप्न लवकरच पूर्ण होईल असा विश्वास पाणी फाउंडेशनच्या किरण राव यांनी व्यक्त केला आहे त्या काल नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यात कोनांबे धिं सुरू असलेल्या कामावर श्रमदान करण्यासाठी गेल्या होत्या तिथल्या जलमित्रांच्या कामाचं त्यांनी कौतुक केलं दुष्काळाचा निपटारा करण्यासाठी सुरू झालेल्या या चळवळीत ग्रामीण लोकांच्या बरोबरीनं शहरातल्या लोकांचा वाढता ओघ बघून खरोखरच थोड्याच दिवसात महाराष्ट्र पाणीदार होण्याच्या दिशेनं ही चळवळ पाऊल टाकत असल्याचं मत किरण राव यांनी उपस्थित श्रमिकांशी बोलताना व्यक्त केलं श्रमदानातून कोनांबे शिवारात सुमारे अकरा लाख लिटर पाण्याची साठवण भूजल पातळीत होईल वेढं काम काल झाल्याचं फाउंडेशनचे सदस्य आणि जलमित्रांनी सांगितलं

पत्रकार जिग्ना बोरा आणि पोल्सन जोसेफ या आरोपींना निर्दोष सोडलं आहे

मकोका न्यायाधीश समीर अटकर यांनी आज हा निकाल दिला शिक्षेबाबतचा आदेश दिवसभरात जारी होण्याची शक्यता आहे

सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी हे भाविक येत असताना गायधरी घाटात हा अपघात झाला

चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे पोलीस यंत्रणा अधिक माहिती घेत आहे

तेव्हा परिस्थिती लक्षात घेऊन पालघरचे जिल्हाधिकारी आणि बुलेट ट्रेन प्रकल्पाचे अधिकारी जमिनीवर बसून सुनावणी करू लागले राष्ट्रीय महामार्गाच्या विकास आणि चौपदरीकरणातून सोलापूरच्या विकासाला चालना मिळेल असा विक्वास सोलापूर पालकमंत्री विजय देशमुख यांनी व्यक्त केला आहे ते काल सोलापुरात महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते सोलापूर सांगली सोलापूर विजापूर सोलापूर तुळजापूर तसंच जिल्ह्यातून जाणाऱ्या पालखी मार्गाचं चौपदरीकरण केले जाणार आहे